खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विवुलाला दुग्धाभिषेक करून या आंदोलनाला प्रारंभ केला आंदोलन मध्यरात्री सुरू होणार होतं मात्र कार्यकर्त्यांच्या अटकेमुळे तसंच नोटीसा आणि धमक्या मिळत असल्यानं आंदोलन आधीच सुरु झालं असं ते म्हणाले मुंबई पुण्याकडे जाणारे टँकर पुढं जाऊ दिले जाणार नाहीत असंही ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी धिं साईबाबा मंदिरासमोर दुग्धाभिषेक करण्याचा प्रयत्न झाला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे तसंच पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शरद मरकड यांना पोलिसांनी अटक केली कोल्हापुरात जयसिंगपूर ॐ टँकरवर दगडफेक करणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कोल्हापुरात दुध बंद आंदोलनाला सकाळी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला गोकुळ दूध संघानं साडे अकरा लाख लिटरचं दूध संकलन बंद केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांना मोफत दूध वाटप करुन शासनाचा निषेध नोंदवला तर ग्रामीण भागात दूध संकलन करणारी वाहनं आंदोलकांनी अडवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज किटली आंदोलन छेडलं आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दुध उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला द्धाला वाढीव दर मिळावेत यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्य विधानसभेतही उमटले विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं सरकारनं आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कँप्रेसचे गटनेते अजित पवार यांनी केली विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दुध भुकटी उत्पादकांना अनुदान देणार असल्याचं सांगितलं राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आज विधानपरिषदेतही उमटले या आंदोलनाबाबत सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत असून सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या खाजगी शाळा आणि दर्जा राखण्याच्या दृष्टीने नियमांची पूर्तता नं करणाऱ्या अल्पसंख्याक शाळांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे झालेले नागरिकांचे मृत्यू हे महानगरपालिका आणि राज्य सरकारनं केलेल्या हत्या आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केला कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यामुळे झालेल्या पाच जणांच्या मृत्यू संदर्भात ते बोलत होते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 विधानपरिषदेसाठी अकरा जागांकरता अकराच उमेदवारी अर्ज असल्यानं या सर्वांची बिनविरोध निवड झाली असल्याचं निवडणूक अधिका यांनी जाहीर केलं आहे यामध्ये भाजपाचे विजय गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील शिवसेनेच्या डॉ मनिषा कायंदे अनिल परब कॉंग्रेसचे डॉ वजाहाद मिर्झा शरद रणपिसे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अब्दुल्ला खान ऊर्फ बाबाजानी द्राणी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांची निवड झाली आहे

भाज्या आणि खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळं ही दरवाढ झाली आहे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तिसऱ्यांदा माजी आमदार दिलीप माने यांना संधी मिळाली आहे तर काँप्रेसचेच श्रीशैल नरोळे यांना उपसभापतीपदी संधी मिळाली आहे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या दोघांची बिनविरोध निवड झाली राज्याच्या काही भागात आजही पावसाची संततधार सुरु आहे मुंबईत जोरदार वान्यासह अधून मधून पावसाच्या करी कोसळत आहेत

रायगड जिल्ह्यात कोसळत असलेला जोरदार पाऊस आणि समुद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटांनी रायगडकरांची त्रेधातिरपीट उडविली आहे समुद्राचं खारं पाणी शेतात घुसल्यानं पेण तालुक्यात शेतजमिनीचे मोठे नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी बांध उध्वस्त झाले आहे समुद्र खवळलेला असल्यानं मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असे आवाहन करण्यात आलं आहे

गंगापूर पाणलोट क्षेत्रात पाऊस पहाटेपासून मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे टप्याटप्यानं विसर्ग वाढवला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे

आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली शहरातील अनेक भागात पाणी साचलं त्यामुळे जनजीवन काही अंशी विस्कळीत झालं होतं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

परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे मानवत पाथरी कोनपेठ पालम गंगादवेड जिंतूर सेलू पूर्णा तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस दिसून येत आहे

कालपासून धरणाचे चारही दरवाजे उघडले आहेत ते पाणी आता तिलारी नदीला जाऊन मिळते असल्यानं तिलारीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे पाटबधारे विभागाने विभागान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत

भारतीय साखर कारखाना संघटनेनं जाहीर केलेल्या आकडेवारीत हा अंदाज व्यक्त केला आहे देशात यावर्षी सरासरी त्रिका पाऊस झाला तर ऊसाचं उत्पादन वाढेल आणि पर्यायानं साखरेच्या उत्पादनातही वाढ होईल असं संघटनेनं म्हटलं आहे

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिक कर्ज द्यायला टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत स्टेट बँक ऑफ डियाच्या सेनगाव थेल्या शाखेसमोर खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली कँग्रेसन धरण आदोलन केलं आंदोलकांनी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन दिलं

मृत वारकरी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातले आहेत पालखी सोहळा आज बरड म्क्कामी दाखल होणार आहे आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे सहसंचालक एम

आलम आज सेवानिवृत्त झाले

येत्या दोन दिवसात कोकणात बहतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाङ्यात काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे याच काळात कोकणात तूरळक ठिकाणी तसंच विदर्भ आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा ध्वाारा वेधशाळेनं दिला आहे